कोरोना विषाणू बाधित रूग्णांच्या संख्येनुसार देशातल्या सर्व जिल्ह्यांची ग्रीन ऑरेंज आणि रेड झोन मध्ये विभागणी करण्यात आली असून ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीच्या नियमात अधिक शिथिलता देण्यात येणार आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत महापालिका हद्दीत लोकसंख्येची घनता जास्त असल्यानं या भागात जास्त रुग्ण आढळत आहेत त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्ह्याच्या अन्य भागांचं विभाजन करण्यात आलं असून शहरात जर जास्त रुग्ण असतील तर तेवढाच भाग रेड झोन मध्ये आणि इतर जिल्हा हा ऑरेंज झोन मध्ये असेल त्यामुळे या भागात झोन्नुसार शिथिलतेचे नियम लागू राहतील असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे

वाढलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत देशभरात झोनचा विचार न करता विमान रेल्वे मेट्रो आणि आंतरराज्य वाहतूक बंदच राहणार आहे शाळा महाविद्यालय इतर शैक्षणिक प्रशिक्षण संस्था हॉटेल्स रेस्टॉरंट चित्रपट गृह मॉल्स व्यायाम शाळा क्रिडा संक्ल सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम तसंच इतर मेळाव्यांवर बंदी कायम राहणार आहे सर्व धर्मिक स्थळंही बंदच राहतील या कालावधीत सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही असं गुहमंत्रालयाच्या आदेशात नमूद केलं आहे रेड झोनमध्ये शेतीची कामं काही औद्योगिक कारखाने मॉल्स वगळता जीवनावश्यक वस्तूंच्या दकानांना परवानगी देण्यात आली आहे

मात्र केश कर्तनालय स्पा आणि सलून बंदच राहतील असं या आदेशात म्हटलं आहे आरेज झोनमध्ये जिल्हांतर्गत टॅक्सी आणि कॅब सेवा सुरु होणार आहे यामध्ये चालकाव्यतिरिक्त फक्त दोन प्रवाशांनाच परवानगी देण्यात आली आहे आंतरजिल्हा वाहतुकही सुरु होणार आहे वैयक्तिक आणि खाजगी गाड्यांच्या वापरासही परवानगी देण्यात आली आहे

काल महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेशी सामाजिक संपर्क माध्यमांवरून संदेश साधताना ते बोलत होते ऑरेंज झोन मध्ये बाधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणचे तसंच ग्रीन झोनमधले निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथील करण्याचा प्रयत्न केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या उस्मानाबादसह वाशिम वर्धा गडचिरोली गोंदिया आणि सिंधुद्र्ग हे सहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत

कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यात यश मिळत असून नागरिकांनी कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडावं आजाराची काहीही लक्षणं आढळल्यास तत्काळ निदान करून घ्यावं आणि आवश्यकता असल्यास उपचार करून घ्यावेत उपचारानंतर रुग्ण बरा होतो असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला परराज्यातल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी राज्या राज्यांमधील समन्वयातून शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांनाही परत आणले जाईल परंतु त्यासाठी गर्दी करू नये झुंडीने जमा होऊ नये असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं ते म्हणाले परराज्यामध्ये जे जाऊ इच्छित आहेत त्यांना केंद्र सरकारनं जी परवानगी दिलेली आहे ती सुध्दा अत्यंत शिस्तीनं लगेच झुंबड केली तर ती सुध्दा परवानगी काढली जाईल कारण हे ख्रप धोका दायक आहे तर हे दोन्ही राज्य राज्य सगळ्या देशभरामध्ये एकमेकांच्या संपर्कात राहून हा आदान प्रदान तुमची लोकं आमची लोकं ही जी काही आहे त्याची वाहतूक व्यवस्था केल्या नंतर आपण वस्त्या वस्त्या गावं गावं त्या ज्या कुठे असतील जे जाऊ इच्छितात त्यांना तशी सोय करतोय आपल्या राज्यातल्या राज्यात जी लोकं गावी गेली होती काही लोकं पर्यटनाला गेली होती त्यांना सुध्दा तिथल्या तिथल्या कलेक्टरशी बोलून पहिली प्राथमिकता प्राधान्य ठरवून त्यांची जाण्या येण्याची सोय आपण या काही दिवसांत तसा विचार करून ती सुरुवात करु

या रेल्वे गाड्यांच्या तिकीट विक्रीसंदर्भात लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार असल्याचं श्रीवास्तव यांनी सांगितलं यापैकी सहा श्रमिक एक्सप्रेस काल जाहीर करण्यात आल्या यामध्ये नाशिक ते भोपाळ नाशिक ते लखनऊ या दोन गाड्यांचा समावेश आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

राज्यात काल एका दिवसात सर्वात जास्त एक हजार आठ आणखी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले

औरंगाबाद इथल्या गुरूदत्तनगर इथल्या सत्तेचाळीस वर्षीय कोरोना विषाणूग्रस्त रुग्णाचा काल सकाळी मृत्यू झाला

यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या आता आठ झाली आहे

दरम्यान या यात्रेकरूंना पंजाब मध्ये सोडून आलेले तीन जण कोरोना विषाणू बाधित झाल्याचं आढळून आलं आहेत यामध्ये दोन वाहनचालक आणि एका मदतनिसांचा समावेश आहे हे तिघे नांदेड जिल्ह्यात परत येताच त्यांना थेट शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं आता नांदेड मध्ये एकूण कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या सहा झाली आहे

याशिवाय पंजाबमध्ये शीख भाविकांना सोडून आलेला एक वाहनचालकही विषाणू बाधित झाला आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर या सर्व जवानांचा यापूर्वीचा अहवाल नकारात्मक होता

बाधित जवानाची प्रकृती स्थिर असून त्याची बाधा स्वम्य् प्रकारचे असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किशोर प्रसाद यांनी सांगितले

ते कर्तव्य बजावून परतल्यानंतर त्यांना थेट विलगीकरण कक्षा ठेवल्यामुळे त्यांच्यापासून समाजातील इतरत्र लागण होण्याचा धोका नाही तरीही नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली दरम्यान हिंगोलीत राज्य राखीव पोलिस दलाच्या आणखी एका जवानाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं काल रात्री स्पष्ट झालं

जालना जिल्ह्यात काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले यामध्ये राज्य राखीव पोलिस दलाचे तीन जवान चौधरीनगर इथला एक आणि परतूर शहरातल्या एकाचा समावेश आहे एसआरपीएफचे हे तीन जवान मालेगाव इथून आले आहेत जालना जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहा झाली आहे

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांनी ही माहिती दिली

यासाठीची अधिसूचना सोमवारी जाहीर केली जाणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात सांगण्यात आलं आहे

या निवडण्कीदरम्यान कोरोना प्रतिबंधाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं पालन करण्याचं आश्वासन राज्याच्या मुख्य सचिवांनी निवडणूक आयुक्तांना दिलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विधीमंडळाच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नाहीत त्यांनी पदग्रहण केल्यापासून सहा महिन्यांच्या आत कोणत्याही एका सदनाचं सदस्य होणं आवश्यक आहे

त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विनंतीनंतर निवडणूक आयोगानं काल सकाळी बैठक घेऊन निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला

औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अत्यंत साधेपणाने एकमेकांपासून अंतर राखण्याचा नियम पाळून हे शासकीय ध्वजारोहण झालं जालना इथं पालकमंत्री राजेश टोपे बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे परभणी इथं पालकमंत्री नवाब मलिक लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण उस्मानाबाद इथं राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं धुळे इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तर अहमदनगर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं

त्यानुसार पुढील दोन आठवडे शहरातले व्यवहार एक दिवसाआड पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे या निर्णयानुसार आजपासून केवळ सम तारखेलाच सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करता येणार आहे

या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचा तसंच वाहन जप्तीचा इशारा देण्यात आला आहे

राज्यातल्या नागरिकांना मोफत आणि रोखरहित कॅशलेस विमा संरक्षण देणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचं ते म्हणाले

जिंतूर इथले राष्ट्रवादी काँप्रेसचे नगरसेवक श्यामराव मते आणि दलमीर खाण पठाण यांच्याकडून दोनशे गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा इथं भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत देशपांडे यांनी पोलिस अधिकारी कर्मचारी पत्रकार आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप केलं

शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी विक्री व्हावी यासाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं काल कामगार दिनाची सुट्टी न घेता मालाची खरेदी विक्री केली या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर लातूर उत्पन्न बाजार समितीने कालची महाराष्ट्र दिनाची सुट्री न घेता मालाची खरेदी विक्री केली दररोज एका धान्याची खरेदी करणे निश्चित केल्यामुळे कालचा दिवस हरभऱ्याचा होता

सोयाबीनची आवाक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे बाजार समितीने सोयाबीनचा सौदा दररोज करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे

अशी माहिती बाजार समितीचे सभापती विवेक भाई शाह यांनी दिली व्यापाऱ्यांची चिंता ठेवण्याची अडचण होऊ नये म्हणून कृषी उद्योजक हेमंत वैद्य त्यांचे शित गृहसुद्धा चालूच ठेवलं होतं अरूण समुद्रे आकाशवाणी बातम्यासाठी लातूर

न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठासमोर काल सुनावणी झालेल्या या याचिकेत या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीत करण्याची किंवा हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती सध्या सुरू असलेल्या तपासावर स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार देत या याचिकेची प्रत महाराष्ट्र सरकारला देण्यास सांगितलं आहे या प्रकरणी पुढची सुनावणी आता चार आठवड्यांनंतर होणार आहे

नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचा प्रष्पग्च्छ देऊन सत्कार केला नॅशनल टेस्टींग एजन्सी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं विविध परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली आहे

त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

मार्चअखेर पर्यंतचे सहा महिन्याचे थकीत अनुदान शासनाने तात्काळ अदा करण्याची मागणी परभणीच्या ग्रंथालय संघटनेनं केली आहे

अग्निशामक दल आणि नागरिकांच्या मदतीनं त्वरीत आग आटोक्यात आणल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नाही

त्यात एक किराणा दुकान आणि टेलरचं द्कान जळून खाक झालं

हा आजार स्कीन डीसिज असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लंपि आवश्यक रोगनिदानासाठी बाधित पश्धनाचे रोग नमुने भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत